मोदी यांचं प्रतिपादन

शतांश टक्के इतकं झालं

जेष्ठ पत्रकार वामन तेलंग यांचं निधन

कोरोना विषाणच्या संकटानं देशाला आत्मनिर्भर बनण्याची संधी दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या पंच्याण्णवाव्या वार्षिक समारंभात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते आयात कराव्या लागणाऱ्या उत्पादनांची निर्मिती देशातच व्हावी यासाठी उपाय योजावे लागतील असं पंतप्रधान म्हणाले देश सदय परिस्थितीमध्ये विविध आव्हानांचा सामना करत असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले लोकांना केंद्रस्थानी ठेवून लोकांच्या पुढाकारानं पर्यावरणाला अन्कूल विकास साधायला आपलं प्रशासन महत्व देत असल्याचे त्यांनी संगितले दीर्घ काळ वंचितांच्या गटामधे ठेवण्यात आलेल्यांना आता बँक सेवा उपलब्ध झाली असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे असं ते म्हणाले कोविड काळात छोटे व्यापारी आणि दकानदारांनी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली सुक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग तसंच शेतकरी हितासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था प्ढच्या आर्थिक वर्षात प्न्हा जोमाने उभारी धेऊन देशांतर्गत सकल उत्पादनवाढीचा साडेनऊ टक्के दर गाठेल असा अंदाज फिंच मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे

भारत आपल्या बरोबरीच्या इतर देशांपेक्षा पूढच्या वर्षी अधिक वेगाने प्रगती करेल असा अंदाज फिंचच्या अहवालात आहे अर्थव्यवस्थेत तरलता वाढवण्याच्या दृष्टीने रिझर्व बँकेनं व्याजदर कमी करण्यासह विविध उपाययोजना केल्या असून सरकारनंही पाठबळ प्रवलं आहे

सुरुवातीला दररोज शंभर पेक्षाही कमी चाचण्या केल्या जात होत्या त्यात अडीच महिन्यांतच वाढ होऊन दीड लाखांहन अधिक चाचण्या केल्या जात असल्याचे आय्ष मंत्रालयाने म्हटले आहे

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येनं दहा हजाराचा टप्पा पार केला आहे

राज्यात संचारबंदी शिथिल करण्यास सुरुवात केली असल्यामुळे सरकारपुढं आव्हान आहे पण सर्वांच्या सहकार्यानं ते निश्चितपणे पेलू असा विश्वास म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे प्ण्यात हिंजवडी इथं विप्रोच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते सार्वजनिक खासगी प्रकल्प तत्वावर उभारलेल्या देशातील या पहिल्या वहिल्या कोविड रुग्णालयाचं आजपासून लोकार्पण होतंय ही महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब आहे

वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविदयालयातील प्रदर्शनकारी कला विभागाच्या वतीने काल सिनेमा शिक्षण रोजगार आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या उदघाटनप्रसंगी कुलगुरु प्रा रजनीश कुमार श्क्ल यांनी विश्वविदयालयातील प्रदर्शनकारी कला विभागात विदयार्थ्यांना चित्रपटाशी संबंधित अभिनय उत्पादन आणि वितरण याविषयीचे शिक्षण देत एक उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यावर विचार चालू असल्याचे संगितले

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जल जीवन अभियान या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नियमित पाणी प्रवठा करणे हा आहे

घरांच्या सार्वत्रिक कव्हरेजची योजना आखत असताना पाणी टंचाईग्रस्त भागाला अन्सूचित जातीजमातीच्या लोकसंख्या असलेल्या वस्ती आणि गावांना महत्वाकांक्षी जिल्हा संसद आदर्श ग्रामीण योजना विशेषतः अस्रक्षित आदिवासी गट यांना प्राधान्य दिले जाते पालघरमधे दोन साधूंसह तिघांच्या हत्येची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि राष्ट्रीय तपास संस्था एनआयएतर्फे केली जावी यासाठी दाखल याचिकेप्रकरणी राज्य सरकारनं आपली बाजू मांडावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे एका स्नावणीत हे निर्देश दिले आहेत काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती सुनील शामरावजी शिंदे यांचे आज सकाळी काटोल येथे आजारपणाने निधन झाले

ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते

म्हाडाचे सभापती पद सुद्धा त्यांनी भूषविले शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भमिका बजावली

काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथे एम

डी सी आणून तिथे उद्योगांना चालना दिली ज्येष्ठ पत्रकार दै तरूण भारतचे माजी संपादक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह तसेच विदर्भ साहित्य संघाचे एक विदयमान उपाध्यक्ष वामन तेलंग यांचे आज नागपूर इथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले परखड पत्रकार सर्जनशील साहित्यिक म्हणून वामन तेलंग महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील परखड आणि प्रांजळ लेखन शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष व्यक्तिमत्वातही होते एक ग्णग्राहक संपादक सर्जनशील साहित्यिक आपण गमावला आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे विदर्भातील आजच्या कितीतरी आघाडीच्या लेखकांना त्यांनी लिहिते केले अनेक गुणी लेखक त्यांनी शोधून उभे केले त्यांनी इतरांच्या साहित्याचे केलेले परीक्षण परखड असायचे लेखनातील त्यांची ती शैली त्यांच्या व्यक्तिमत्वाचीही निदर्शक होती त्यांच्या निधनाने आम्ही एक सहकारी तसेच विदर्भाने एक ज्येष्ठ अभिरूचीसंपन्न संपादक गमावला आहे अशा शब्दांत विदर्भ साहित्य संघ साहित्य संघाचा एकूण परिवार यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नैऋत्य मोसमी पाऊस तामिळनाडूत दाखल झाला असून त्यानं तामिळनाडूचा संपूर्ण भाग व्यापला आहे नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्र आणि कर्नाटकचा आणखी काही भाग तसच महाराष्ट्राच्या काही भागाकडे वाटचाल होण्यासाठी येत्या एक ते दोन दिवसात परिस्थिती अन्कूल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे

मात्र त्याआधीच राज्यात काल मराठवाडातल्या काही जिल्ह्यात मान्सुनपूर्व सरींनी जनजीवन विस्कळीत झालं वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे दोन तास विजेचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी जमलं तसंच वीज प्रवठा खंडित झाला म्ंबईतही काही भागात हलका पाऊस झाला आज कोकणातल्या सिंध्दर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे